राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच समाजवादी पक्ष आणि बह्जन समाज पक्षाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशात अवैध दारुच्या सेवनानं काही जणांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला मात्र सभापती व्यंकय्या नायडू यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यास परवानगी नाकारली

काँग्रेसच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन गदारोळ केला गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी राज्यसभेचं कामकाज द्रपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं लोकसभेत कामकाज सुरु होताच विविध मुद्दे उपस्थित करत विरोधकांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु करताच काँग्रेस नेते के के वेणुगोपाल यांनी भारतीय जनता पक्ष कर्नाटकात आमदारांना पक्षात प्रवेशासाठी प्रलोभन देत असल्याचा आरोप केला

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्ज़न खरगे आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच डी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुद्द्याकडे सदनाचं लक्ष वेधलं भाजपचे खासदार सदानंद गौडा यांनी या आरोपांचं खंडन करताना काँग्रेसनं याबाबत चर्चेत आलेल्या ध्वनिफीतीचं सत्यापनही केलेलं नाही अशी टीका केली अध्यक्षांनी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा पुकारताच काँग्रेस आणि इतर सदस्यांनी सभात्याग केला त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली केंद्रीय विद्यापीठात अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते

भाजप नेते आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या या याचिकेत अल्पसंख्याक हा शब्द प्रन्हा परिभाषित करण्याची गरज नमूद केली असून या समुदायाची राष्टीय पातळीवर जनगणना करण्याऐवजी राज्य पातळीवर करावी असं म्हटलं आहे हिंद हे देशात जरी बहसंख्य असले तरी जम्मू काश्मीर आणि इशान्येकडच्या राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत मात्र अल्पसंख्याकांसाठी असलेल्या लाभांपासून ते वंचित राहतात हे लक्षात घेऊन अल्पसंख्याक शब्दाच्या व्याख्येवर पुनर्विचार करावा असं त्यांनी म्हटलं आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही चौकशी सुरु आहे

जागतिक ऊर्जा क्षेत्रात बदलाचे वारे वाहत असून ऊर्जेचा पुरवठा स्रोत आणि त्याच्या वापराची पद्धतही बदलत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं

राज्यभरातले भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनाला आल्याचं वृत्त आहे